काँग्रेस द्रमुक आणि डाव्या पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या गदारोळातच लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु होता सभागृहात घोषणाबाजी करणा या संस्थांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी दिला या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तहक्ब करावं लागलं जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विदयापीठाचा प्रश्न आणि जम्मू कश्मीर मधली परिस्थिती या दोन मुदयांवर चर्चेच्या मागणीमुळे सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचं कामकाज आज द्पारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं या दोन विषयांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली होती ती मागणी अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू त्यांनी फेटाळली फी दरवाढ आणि वसतिग्हाच्या नियमावलीत केलेल्या बदलाम्ळे विद्यार्थी संसदेच्याबाहेर आंदोलन करत आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टविटरवरुन इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी उपराष्ट्पती हमीद अन्सारी यांनी नवी दिल्ली इथं इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ इथल्या समाधीवर प्ष्पांजली अर्पण केली आज मुंबईसह राज्यभरात देखील इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली जात आहे आज सकाळी दादर इथल्या टिळक भवन इथं इंदिरा गांधीना अभिवादन करण्यात आलं यावेळी महाराष्ट् प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरच्या महापोरपदी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सूरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे त्यांनी ताराराणी आघाडीच्या भाग्यश्री शेटगे यांचा अकरा मतांनी पराभव केला उपमहापौरपदी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे संजय मोहिते यांची निवड झाली अमरावती महानगरपालिकेच्या निवडण्कीसाठी येत्या बावीस तारखेला मतदान होणार आहे महापौरपदासाठी सहा तर उपमहापौरपदाकरता सात अर्ज आले आहेत भाजपाकडून महापौरपदासाठी चेतन गावंडे तर उपमहापौरपदासाठी क्सुम साह् यांची नावं निश्चित केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मात्र यातल्या काही केंद्रांनी नोंदणीकृत परवाने धेऊनसुद्धा केंद्रं बंद ठेवली आहेत अशा सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची नोंदणी रदद करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत दिले प्णे सासवड दरम्यान दिवेघाटात एका दिंडीला झालेल्या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून अन्य तीन वारकरी जखमी झाल्याचं वृत्त आहे आळंदीला जाणाऱ्या एका दिंडीतले वारकरी विश्रांतीसाठी बसलेले असताना त्यांना जेसीबीनं धडक दिल्याम्ळे आज सकाळी हा अपघात झाला

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष राजकिरण दळी यांनी या स्पर्धेचं उदघाटन केलं यावर्षी अकरा संस्थांनी सहभाग घेतला आहे

नाशिकमध्ये थंडी पडायला सुरवात झाली आहे

नाशिकमध्ये यंदा पावसाळा नोव्हेंबरच्या प्रारंभापर्यंत लांबला त्यामुळे तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या स्थानिक सूत्रांनी वर्तवला आहे अहमदनगर शहरात आज सर्वात कमी तापमानाची नोंद झाली अचानक थंडी वाढल्यानं द्चाकीवर फिरणारे क्डकूडताना दिसत होते

या महोत्सवात गाजलेल्या दिग्दर्शकांचे उत्तम चित्रपट दाखवले जाणार आहेत तसंच सुपरस्टार अमिताभ बच्चन रजनिकांत आणि इतरांचा सत्कार केला जाणार आहे परिक्षेत अधिक चांगले ग्ण मिळवण्यासाठी वर्गपद्धतीपेक्षा विद्यार्थ्यांमधे ग्णवत्ता निर्माण करा असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज नागपूर इथं सांगितलं ते यंदाच्या आंतरराष्ट्रीय मूल्य शिक्षण परिषदेत बोलत होते